मात्र या किट्सचा वापर रुग्णांचे निदान करण्यासाठी केला जाणार नाही केवळ देखरेखीसाठी केला जाणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी हे स्पष्ट केलं आहे एखाद्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर त्याच्याशी लढण्यासाठी शरीरातली प्रतिकार शक्ती या अँटीबॉडी तयार करते रॅपिड टेस्ट किट्समध्ये शरीरातील अँटी बॉड़ी शोधून काढण्याची क्षमता आहे असे त्यांनी सांगितले कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्ती हॉटस्पॉटमध्ये असलेल्या व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कर्मचारी सारी आजाराने ग्रस्त रुग्ण क्फ्लुएन्झाची लक्षण असलेले रुग्ण परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींसाठीच या किट्स वापरल्या जाणार आहेत यामधून एखाद्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा कल कसा आहे हेच जाणून घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले

ित्र देशांच्या तुलनेत भारतात कमी चाचण्या होत असल्याचा दावा केंद्र सरकारने खोडून काढला आहे

नाशिक जिल्ह्यांत आज आणखी दोन कोरोना बाधीत आढळले आहेत आज दूपारी जिल्हा शासकिय रूग्णालयाला दोन रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मिळाला आहे

यात मालेगाव मधल्या चाळीस रूग्णांचा समावेश आहे

या महिलेचा आज प्राप्त झालेला दुसरा कोरोना चाचणी अहवालही सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे जळगाव शहरातल्या मेहरुण शिल्या कोरोना बाधित रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते

त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या सर्वांनी आनंद व्यक्त केला कोरोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी सिंधुद्र्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असताना माकडतापाच्या रुग्णांची संख्या मात्र वाढत असल्याचं दिसतं आहे

कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर परिचारक आणि काही वॉर्ड बॉय कोरोना संशयितांच्या यादीत आले आहेत

या सर्वांनी पीपीई किट न घालताच उपचार दिल्याचं उघड झालं आहे दरम्यान राज्य शासनानं कोल्हापुरातला स्वॅब तपासणी प्रयोग शाळेचा प्रस्ताव मंजुर केला आहे

महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत काही संस्थांनी असा तगादा लावल्याचं द्रष्टीला आलं आहे त्यामुळे शुल्क भरण्यासाठीच्या या मुदतवाढीबाबतची माहिती या सर्व महाविद्यालयं आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करावी तसंच विद्यार्थ्यांना ई मेलद्वारे कळवावी असं मनुष्य बळ विकास मंत्रालयानं कळवलं आहे अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचं या काळातलं वेतन दिलं जाईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे चालू सत्रासाठी संचारबंदीच्या काळात ऑनलाईन वर्ग चालू राहतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

टाळेबंदीच्या सुधारित मार्गदर्शक सुचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या यात ही परवानगी देण्यात आली यामुळे अमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅपडील यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांवरून मोबाईल फोन टीव्ही फ्रीज लॅपटॉप आणि अन्य स्टेशनरी वस्तू खरेदी करता येणार आहेत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं तैनात केलेल्या वाहनांसाठी संबंधित परवानगी घ्यावी असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

मृत्यूंपैकी काहींना मधुमेह तसेच उच्च रक्तदाबा सारखे दीर्घकालीन आजारा असल्याचे समोर आले आहे यातील दोघांचा मृत्यू कस्तूरबा तर एकाचा मृत्यू शीव रुग्णालयात झाला आहे दरम्यान गेल्या दोन दिवसंपासून बाधित रुग्ण तसेच रुग्णांच्या मृत्यू दरात घट झाल्याचे दिसते

कोरोना संकटामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या रमजान महिन्यासाठी मुस्लिम विचारवंतांनी आणि मशिदींमधल्या मामांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत रमजान काळात मशिदींमध्ये जाऊ नये घरीच नमाज अदा कुराण पठण आणि क्तार हे मुस्लिम बांधवांनी घरातच करावं क्तार मेजवानीचं आयोजन करू नये गरिबांना अन्न तसंच पैशाची मदत करावी सरकारच्या टाळेबंदीच्या सूचनांचं पालन करूनच रमजानच्या काळात खरेदी करावी यांसारख्या मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत मुस्लिम समाजानं या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं मुस्लिम विचारवंत आणि मिमांनी केलं आहे स्थलांतरीत मजुर आणि राज्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांच्या निवाऱ्याची जेवणाची तसचं त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशा सुचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना ही सुचना केली आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी तसंच या मजुरांसाठी तयार करण्यात आलेल्या आश्रयस्थानाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवावी असंही त्यांनी सांगितलं आहे कोरोनाबाधितांबाबतच्या दिशानिर्देशांचं उल्लंघन केल्याबद्दल तसंच चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल एका वृत्तवाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश राज्याच्या गृहविभागानं दिले आहेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीसंदर्भात चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित वार्ताहर तसंच वृत्तनिवेदकाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत दरम्यान वांद्रे रेल्वेस्थानक गर्दी प्रकरणी अटक झालेल्या पत्रकाराला जामीन मंजूर झाला आहे पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

कोरोनाच्या समस्येला सक्षमपणे सामोरं जाण्याकरता राज्यांना पूरेशी संसाधनं उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा शिवारा हवामान विभागानं दिला आहे